पंतप्रधानांनी आज कोरोना लसीकरणासंदर्भात देशातल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दुरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते

देशात कोर्वेक्सीन आणि कोविशिल्ड या दोन लसीना मान्यता देण्यात आली असून इतरही चार लसी या प्रक्रियेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि इतर आघाडीच्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे

या लसीचे काही दुष्परिणाम दिसून आल्यास त्यासाठीही सरकारनं आवश्यक तयारी केली असल्याचं मोदी यावेळी म्हणाले या लसीकरण मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ज्यांना लसी देण्याची आवश्यकता आहे त्यांची ओळख आणि देखरेख हा असून यासाठी को विन हे अप तयार करण्यात आले आहे एखाद्या व्यक्तीला लसीकरणाचा पहिला डोस मिळाल्यानंतर को विन वर लगेचच डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र मिळणार आहे हे प्रमाणपत्र दुसऱ्या डोसची स्मरणपत्र म्हणूनही कार्य करेल त्यानंतर अंतिम प्रमाणपत्र दिले जाईल आधारच्या मदतीने लाभधारकांची ओळख पटवण्यात येणार असून योग्य वेळेवर दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहितीही मोदी यांनी दिली आहे

लसीकरणाला लवकरच सुरुवात्र होणार असल्याने सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला त्याचबरोबर लर्सीसंदर्भात काही चिंताजनक मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली असून त्याबाबतच्या सर्व शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले देशातल्या काही राज्यात पसरलेल्या बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावासंदर्भात आवश्यक मार्गदर्शक सूचना केंद्रानं तयार केल्या असून त्यांची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले ज्या राज्यांत अजून बर्ड फ्ल्यू चा प्रादुर्भाव झालेला नाही त्या राज्यांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन मोदी यांनी केलं

केरळ राजस्थान मध्यप्रदेश हिमाचल प्रदेश हरियाणा गुजरात उत्तर प्रदेश महाराष्ट्र दिल्ली आणि उत्तराखंड या राज्यांमधे हा संसर्ग पसरला आहे केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी नवी दिल्ली इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली तीन वेळा राज्यांना पत्र लिहूनही रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संबंधित राज्यांनी पावलं उचलली नसल्याचं सिंह यावेळी म्हणाले दरम्यान कोणत्याही व्यक्तीला याची बाधा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत बर्ड फल्यू चा प्रादुर्भाव आढळून आला आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी आज तातडीची बैठक बोलवली आहे लोकांनी बर्ड फ्लू बाबत कोणत्याही अफवा पसरवू नये अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे पशु संवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे लातूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यालतील केंद्रावाडी येथे कोंबड्यांच्या मृत्यूची चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत मृत कोंबड्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत जी एस टी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यांची वस्तू आणि सेवा करातील नुकसान भरपाईची कमतरता भरून काढण्यासाठी राज्यांना सहा हजार कोटी रुपयांचा साप्ताहिक हप्ता देण्यात आला आहे

या परिषदेत सहभाग घेण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या युवकांना केलं आहे शैक्षणिक क्षेत्र गुंतवणूक बँकिंग आणि स्टार्ट अप क्षेत्रातल्या प्रतिभावंत युवा पिढीला एक व्यासपीठ निर्माण करून देण हा प्रारंभ स्टार्ट अप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागचा मूळ उद्देश आहे देशात स्टार्टअप इंडिया हा उपक्रम सुरु होऊन पाच वर्ष झाले असून या उपक्रमामुळे भारत हा जगातला सर्वात आकर्षक स्टार्टअप्सचं एक मुख्य केंद्र बनला आहे युवक संसद भारताला समुद्दी आणि प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी युवकांनी पुढे यावं असं आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी आज केलं

ही युवा संसद युवकांमध्ये राष्ट्र सर्वप्रथम ही भावना जागृत करून लोकशाही मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल असं बिरला म्हणाले आगामी काळात भारतीय युवा पिढी आपल्या तंत्रज्ञान आणि कौशल्यातील नवसंशोधनाच्या माध्यमातून संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रीय युवा संसदेच्या माध्यमातून युवकांना आपले सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांबाबतचे विचार मांडण्याची संधी मिळाली या युवकांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत बोलण्याची संधी मिळणं हा त्यांच्या जीवनातला अविस्मरणीय अनुभव असेल असं युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरण रिजिजू यावेळी म्हणाले

राष्ट्रीय युवक संसद महोत्सवाचा सांगता समारंभ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून ते विजेत्या स्पर्धकांशी द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवादही साधणार आहेत

खादी रंग खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं तयार केलेल्या नव्या प्रकारच्या रंगाचं उद्घाटन उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे पर्यावरणापूरक सुरक्षित आणि विषमुक्त असलेल्या या रंगाला खादी प्राकृतिक रंग किंवा खादी प्राकृतिक पेंट असं नाव देण्यात आलं आहे गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या रंगावर बुरशीविरोधी आणि जीवाणूविरोधी घटक आहेत हा रंग गंधहीन असून किफायतशीर किमतीत उपलब्ध होऊ शकेल त्याच बरोबर भारतीय मानक संस्थेनं याला प्रमाणित केलं आहे डिस्टेंपर आणि प्लास्टिक इमल्शन अशा दोन प्रकारात हा रंग मिळू शकेल शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं पंतप्रधानांचं धोरण आहे त्याच दृष्टीकोनातून या रंगाची निर्मिती करण्यात आली आहे आसाम निवडणूक आसाममध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदस्यांनी आज संध्याकाळी दिब्रगढ इथं आढावा बैठक घेतली उद्या हे पथक गुवाहाटी इथं जाऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे नड्डा आसाम आसाममधल्या जनतेच्या हिताचं आणि अधिकारांचं रक्षण केवळ भारतीय जनता पार्टीच करू शकते असं भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे सिलचर इथं एक जाहीर सभेत ते आज बोलत होते ज्येष्ठ भाजपा नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीच संसदेत आणि संसदेच्या बाहेरही आसाम आंदोलनाचा मुद्दा मांडला होता भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारनं राज्यात सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं ते म्हणाले

शांतता ते संघर्षापर्यंतच्या सर्व सागरी सुरक्षा आव्हानांचा अभ्यास या सरावामध्ये केला जाणार आहे

सागरी आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यास यामुळे मदत होणार आहे

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी इथं झालेला तिसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णीत राखण्यात भारताला यश आलं

आणि सामना अनिर्णीत अवस्थेत संपवत मालिकेतलं आपल आव्हान कायम ठेवलं

दरम्यान आय सी सी च्या क्रमवारीत भारत पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार